आगामी पाच वर्षात संरक्षणसामुप्रीच्या निर्यातीसाठी केंद्रसरकारनं पाच अब्ज डॉलर्सचं उद्दिष्ट ठेवलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली

निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी आहेत आणि आमच्या सरकारची धोरणं याला अनुकूल आहेत असं त्यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षात संरक्षण सामग्रीची निर्यात सतरा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं मोदी यांनी सांगितलं मुंबईत नव्या श्रारतींचं बांधकाम करताना गृहनिर्माण संस्थांना रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक केलं आहे याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत दिली जाईल जलसंचयन योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे मोठ्या योजनांमधल्या शिरतींच्या आराखड्याला मान्यता देताना रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि मलजल प्रक्रिया केंद्र उभारणं आवश्यक आहे त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा पूनर्वापर बंधनकारक आहे याची अंमलबजावणी करण्यावर पालिका अधिक भर देणार आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर चालवलेल्या महाभियोगात सिनेटनं त्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं आहे सत्तेचा गख्वापर आणि प्रतिनिधी गृहाची अडवणूक केल्याच्या आरोपावरुन लावलेल्या दोन कलमांमधून सिनेटनं ट्रंप यांना निर्दोष ठरवलं आहे